असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आक वारीत म्हटलं आहे

तिच्यावर ब्ल ाण्यातल्या कोवि रुग्णालयात उपचार स्रु होते अमरावतीत आज एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला

वर्धा जिल्ह्यात आज आणखी एका नव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली हा रुग्ण आर्वी तालुक्यातल्या रोहणा गावातला आहे

म्ख्यमंत्री उदधव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत एका बछकीमधे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण परिस्थितीचा आढावा घेतला या दोन नेत्यांमधे या विषयावर आठ दिवसांत झालेली ही तिसरी बछक होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि म्ख्य सचिव अजोय मेहता या बछकीला उपस्थित होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एका संदेशाद्वारे दिली आहे राज्यातील आर्थिक हालचाली प्न्हा टप्याटप्प्यानं सुरू व्हाव्या तसंच राज्यांतर्गत रस्ते वाहत्कीला प्रारंभ व्हावा या बाबत पवार आग्रही असल्याचं पीटीआय वृतसंस्थेनं आपल्या या संदर्भातील वृत्तात म्हटलं आहे

या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरण अभियान तात्प्रत्या स्वरूपात थांबवायला सांगितलं होतं मात्रं आता लसीकरण प्न्हा स्रु करण्याबाबत देशांना दिशा निर्देश जारी केले आहेत

आरोग्य आणि कृटूंब कल्याण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी चर्चा करून रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे

आयआरसीटीसीचं संकेतस्थळ किंवा मोबाइल अपदवारे या गाड्यांच्या तिकिटांसाठी ऑनलाईन आरक्षण केलं जात आहे

तसंच प्रतीक्षा यादीतल्या प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढायची परवानगी दिली जाणार नाही

टाळेबंदीच्या काळात स्थलांतरीत मज्रांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केल्याबद्दल अभिनेता सोनू सूद याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौतूक केलं आहे सूद हे खऱ्या आय्ष्यातही प्रेरणादायी नायक आहेत अशा शब्दांत पाटील यांनी सूद याच्या कार्याचं कौतूक केलं आहे

अफवा सांप्रदायिक द्वेष महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसृत करणं तसंच अशा स्वरुपाचे इतर गून्हे फेसब्क ट्वीटर इन्स्टाग्राम टिकटॉक अशा माध्यमात वाढले असून पोलीसांची करपी नजर परिस्थितीवर आहे असं ते म्हणाले राज्यात विदयापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सो वावा असं विदयापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांना सांगितलं आहे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विदयापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षाही रद्द करण्याची मुभा मिळावी असं पत्र उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विदयापीठ अनूदान आयोगाला पाठवलं होतं मात्र याची माहीती आपल्याला दिली नव्हती याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली अंतिम वर्षाच्या विदयार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पदवी प्रदान करणं विदयापीठ कायदयाचा तसंच विदयापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचा भंग ठरेल त्याचप्रमाणे विदयार्थ्यांचं उच्च शिक्षण आणि रोजगारावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे परीक्षा रदद करण्याबाबत यजीसीला पाठवलेलं पत्र आणि मागणी हा अनावश्यक हस्तक्षेप करण्याचा प्रकार असून याबाबत सामंत यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देशही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत

पीक कर्जाच्या स्वरुपात ही रक्कम उपलब्ध करून दिली जाईल ही रक्कम राज्य सहकारी बँक तसंच इतर बँकांच्या स्वतच्या निधीतृन उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक कृषी निविष्ठा बांधावरच पोचवण्याची प्रक्रिया वेगानं राबवावी त्यासाठी कृषी सेवा केंद्रानं समन्वयकाची भूमिका पार पा ावी अशा सूचना पालकमंत्री ए व्होकेट यशोमती ठाकूर यांनी केल्या आहेत ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खरीपाच्या तयारीचा आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या काप्स तूर आणि हरभऱ्याच्या खरेदीवरही या बठकीत चर्चा झाली

भाजपा प्रवक्ता नलिन कोहली यांच्याशी समाजमाध्यमांवर त्या बोलत होत्या विनातारण कर्जांचं वाटप ताब तोब करण्याच्या सुचना सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना दिल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या अर्थव्यवस्थेचा कारभार सुरळीत चालावा यादृष्टीनं विविध सुधारणा करण्यात येत आहेत असं त्या म्हणाल्या

ज्येष्ठ कामगार नेते प्रुषोतम नारायण उर्फ दादा सामंत यांचं काल मंबईत निधन झालं त्यांनी गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे

पोलीसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्ढचा तपास सुरु आहे

मात्र त्यांना कोरोनाची लागण झालेली नव्हती असं पोलीसांनी सांगितलं याप्रकरणी घातपाताची शक्यताही पोलीसांनी फेटाळली आहे वर्धा जिल्ह्यात सेल् इथल्या एका फक्क्ट्रीला आग लागली

सी आय

फक्मट्रीतल्या वीज प्रवठ्यात बिघा झाल्यानं ही आग लागल्याचं समजतं आगीची वृत समजताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुद्धानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत नाही

त्यांच्या या निर्णयाने आपल्या लढ्याला बळ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

यातल्या अनेकांनी रे झोन मध्ये काम करायची तयारी दाखवली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व कोवि योद्धयांना व्यक्तिशः पत्र लिहन कृतज्ञता व्यक्त केली आहे

येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरप राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे